पिंपरी चिंचवड इथं नऊ पुणे सात मुंबई सहा नागपूर चार यवतमाळ नवी मुंबई आणि कल्याण प्रत्येकी तीन तर रायगड ठाणे अहमदनगर औरंगाबाद इथं प्रत्येकी एक रुग्ण आहे

मुंबईत कोरोना विषाणू प्रतिबंधासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली ग्रामीण आणि शहरी भागातले सर्व महाविद्यालयं विद्यापीठे तसंच परवानगी असलेले खाजगी क्लासेस बंद असणार आहेत

औरंगाबादच्या डॉ

राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यंत्र्यांनी काल द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला कोरोना विषाणुचे संकट टळल्यानंतर धार्मिक सण उत्सव पूर्ववत साजरे करता येतील असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या कोणत्याही राजकीय पक्षांना आणि संघटनांच्या राजकीय कार्यक्रम समारंभ मेळाव्यांनाही परवानगी देऊ नका असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत विविध कामांसाठी नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई मेलच्या माध्यमातून तक्रारी अर्ज पाठवावेत त्यावर जिल्हा प्रशासनानं सात दिवसात कायंवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण्का तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्तावही यावेळी देण्यात आला

दरम्यान काल दिल्लीत उच्चस्तरीय मंत्री समुहाची आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत युरोपियन संघ युरोपियन मुक्त व्यापार संघटना तुर्की आणि इंग्लंडमधून विमानानं येणाऱ्या प्रवाशांवर आजपासून बंदी घालण्यात आली आहे

नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं श्री सप्तशंगी देवीची चैत्रोत्सवातील यात्रा रद्द करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यात होणारे सर्व धार्मिक सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत औसा इथं होणारा इज्तेमाही रद्द करण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यात सर्व आठवडी बाजार यात्रा महोत्सव ऊरूस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी काढले आहेत जिल्ह्यातले मोठे लग्न समारंभ पूढे ढकलण्यात यावेत किंवा मर्यादित आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा तसंच वेरुळच्या लेण्या बिबी का मकबरा दौलताबाद किल्ला रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातल्या घारापुरी लेणी तसंच खालापूर तालुक्यातलं इमॅजिका वॉटर पार्क आदी पर्यटन स्थळंही प्रढचे आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत जालना इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात काल आणखीन एक तरुण कोरोनाच्या चाचणीसाठी दाखल झाला पर्यटनासाठी गोवा इथं गेला असता तो विदेशी नागरिकांच्या संपर्कात आला होता त्याच्या लाळेचे नमुने पुणे इथल्या प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत दरम्यान जालन्यातल्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचा तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे

त्यामुळे काल विश्वासदर्शक ठराव होऊ शकला नाही करोनाच्या धास्तीमुळे विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले मध्यप्रदेश विधानसभेत काल विश्वासदर्शक ठराव टळल्यानंतर भारतीय जनता पक्षानं आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

आठवा अर्ज त्र्टींमुळे काल फेटाळण्यात आल्यानं इतर सात उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे यामध्ये राष्टवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान भाजपकडून उदयनराजे भोसले रामदास आठवले आणि डॉक्टर भागवत कराड काँग्रेसकडून राजीव सातव आणि शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे

नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्त्रोतांची जपणूक व्हावी याबाबत लोकसहभागाबाबतची जागृती वाढवण्याच्या भूमिकेतून राज्यात कालपासून जलजागृती सप्ताह सुरू झाला मुंबईत या सप्ताहाची सुरुवात करताना जलसंपदा मंत्री बोलत होते राज्यातला नदीजोड प्रकल्प स्वबळावर पूर्ण करुन मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळवणं मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी बंद नलिका पाणी प्रवठा प्रणाली पूर्ण करणं पाण्याचा प्नर्वापर तसंच पाण्याच्या पूनर्भरणाची व्याप्ती वाढवणं अशी कामं सुरु असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं पैठण इथल्या नाथषष्ठी महोत्सवाची काल दहीहंडीनं सांगता झाली संत एकनाथ महाराज समाधी मंदीरासमोर उभारलेल्या मंडपामध्ये भक्तांच्या आग्रहाखातर यंदा संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीनं वेगळ्या दहीहंडीची व्यवस्था करण्यात आली होती कोरोनाच्या सावटाखाली नाकाला रुमाल बांधून भाविक नाथषष्ठी उत्सवात सहभागी झाले होते

आमदार शामसुंदर शिंदे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं